जागतिक मराठी अकादमीच्यावतीनं आयोजित शोध मराठी मनाचा हे सोळावं जागतिक मराठी सम्मेलन आजपासून नागपुरात सुरु झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते या सम्मेलनाचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्राची अर्थवृद्वीची क्षमता प्रचंड मोठी असून ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा ध्यास राज्यसरकारनं घेतला आहे असंही ते म्हणाले देशात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात होत असून भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल त्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यापुढील काळात अर्थव्यवस्था ज्ञानाधारित असणार आहे मराठी भाषा जगवायची असेल तर तिनं ज्ञानभाषा बनण्याची गरज असल्याचं ते म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यावेळी आपले विचार मांडले माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे महापौर नंदा जीचकार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते नागपूरात यूथ एम्पॉवरमेंट समिटचं उद्घाटनही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते करण्यात आलं काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस आणि समविचारी पक्षांनी आघाडीत सहभागी व्हावं यादृष्टीनं चर्चा सुरु असल्याचं राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटल आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची आज मुंबईत बछिक सुरु आहे त्यावेळी ते बोलत होते येणा या लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी आणि काँप्रेससह समविचारी पक्षांच्या आघाडीला चांगलं यश मिळेल असा दावा त्यांनी केला देशात आणि राज्यात केंद्रसरकारच्या कारभाराबाबत मोठी नाराजी आहे सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरलं आहे कोणतीही आश्वासनं या सरकारनं पूर्ण केली नाहीत अशी टीका त्यांनी केली आंतरजातीय विवाह करणा या जोडप्याला अडीच लाख रुपये देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागानं घेतला आहे जाती व्यवस्थेचा बिमोड करुन ्समताधिष्टीत धर्मनिरपेक्ष समाज निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकूमार बडोले यांनी आज मुंबईत दिली यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सामुदायीक आंतरजातीय विवाह सोहळा आयोजित करण्यात येईल यावेळी आंतरजातीय विवाह करणा या जोडप्यांनाच हा अडीच लाख रुपयाचा निधी दिला जाईल याआधीच आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना याचा लाभ मिळणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं

मुंबई पुणे द्रतगती मार्गावर बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत आज सकाळी साडेदहाच्या सुमाराला ही दुर्घटना घडली गण्याहन मुंबईच्या दिशेने सिमेंट बाती घेऊन जाणाऱ्या ट्क चालकाचं बोगदा ओलांडताच वळणावर गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ट्क उलटला त्याच वेळी पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या तीन कार या ट्रक खाली चिरडल्या गेल्या त्यात चार जणांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मृतांमध्ये तीन महिला आणि दोन प्रूषांचा समावेश आहे ध्ळे जिल्ह्याचे नवनिवार्चित अतिरिक्त आयुक्त रविद्र जाधव यांनी आज कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच कारवाईचा बडगा उगारत लेट लतिफ कर्मचाऱ्यांसह बेशिस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली

अरूणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना सोलापुर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या देशमुखवाडी छिल्या राजेंद्र जगदाळे या जवानाला वीरमरण आलं ते अरूणाचल प्रदेश मध्ये तवांग येथे कार्यरत होते दोन जानेवारीला ही घटना घडली त्यांचा पार्थिव देह आज रात्री देशमुखवाडीत उशिरापर्यंत येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाली आहे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

मात्र सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एस के कौल यांच्या पीठानं ही सुनावणी पुढे ढकलली ओबसिंटी म्हणजेच लड्वपणा ही गंभीर बाब बनत चालली असून कुठल्याही आजारानं हे होऊ शकतं आपली जीवनशसी खूप बदलली असून मद्यांनी खेळांऐवजी मोबाईल आणि टीव्हीचा वापर जास्त होताना दिसत आहे आता या आजाराच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च शासनाकडून केला जाईल असं वस्तिकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी सांगितलं लहान मुलांचा लठ्ठपणा या विषयाबाबत जनजागृतीच्या उद्देशानं एका संकेतस्थळाचं अनावरण करण्यासाठी आज मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते

या कामासाठी गाव पातळीवर सरपंच ग्रामसेवक समृह समन्वयक गट समन्वयक आशाताई अंगणवाडीताई स्वच्छाग्रही आदींनी परिश्रम घेऊन नागरिकांना शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी केलं आहे तब्बल तीन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर परभणीकरांच्या सेवेसाठी नव्यानेच परभणी रेडिओ एफ एम

राहुल पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली सवलतीच्या विजेसाठी वस्त्रोद्योगांनी नोंदणी करावी असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे

नवी मुंबई शहरात महापालिकेतफे राबविण्यात आलेल्या जनसायकल यूलू या सायकलींना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे पहिल्या टप्यात सात ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली आहे

वाशिम जिल्ह्यातले सहकार क्षेत्रातले जूने जाणते नेते तथा काँप्रेसचे जेछ नेते नारायणराव गोटे यांच आज सकाळी तोंडगाव ॐ हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

जादा वीजबिल देयक आकारणी विरोधात आज बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर ििं प्रहार जनशक्तीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं वेळेवर बिल न येण बिल वाढीव येणं याविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे येत्या दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक् केली आहे या काळात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असं वेधशाळेनं कळवलं आहे